प्रत्येक जिल्हा रुग्णालय तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड समुपदेशन आणि उपचार केंद्र तसंच उस्मानाबाद आणि परभणीसह सात ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली

राजमाता जिजाऊ ग्रहस्वामिनी योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली यान्सार ग्रहखरेदीची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार आहे ग्रामीण भागात मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत एसटी प्रवास योजना जाहीर करत यासाठी पर्यावरण प्रक दीड हजार बस तसंच शहरी भागातही महिलांना प्रवासासाठी तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत घरकाम करणाऱ्या असंघटीत महिलांच्या कल्याणासाठी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजना तर मागास घटकासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरक्ल योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग मुंबई पुणे द्रतगती मार्ग तसंच मुंबई नाशिक महामार्गावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारणार असून वर्धा यवतमाळ नांदेड तसंच अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाचं काम लवकर पूर्ण करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला प्रतिटन ऊस गाळपामागे दहा रुपये निधी मिळेल राज्य सरकारकड्रनही त्यात तेवढ्याच निधीची भर घातली जाईल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली राज्य सरकारचे घटकपक्ष पेट्रोल डिझेलच्या दरकपातीसाठी आंदोलन करत असताना पेट्रोल डिझेलच्या करात एकही रुपया कमी केलेला नाही याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं शेतकरी सर्वसामान्य तरुण आणि मागासवर्गीय या सर्व घटकांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी या अर्थसंकल्पात कृषी तसंच बाजार समित्यांच्या बळकटीकरणास प्राधान्य दिल्याचं स्वागत केलं मात्र कृषी कर्जमुक्ती योजना आणि वीज बिलमाफी बाबत अर्थसंकल्पाने निराशा केली असल्याचं नवले म्हणाले

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी हा अर्थसंकल्प पर्यटन आणि कौशल्य विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर आमदार सतीश चव्हाण यांनी पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांच्या उभारणीवर दिलेला भर ही सकारात्मक पावलं असल्याचं नमूद केलं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प राज्यातल्या सर्व विभागांना तसंच घटकांना न्याय देणारा असल्याचं म्हटलं आहे नांदेड जालना महामार्गाची अर्थसंकल्पात घोषणा केल्याबद्दल चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार असतांना या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नेमकं काय दिलं याचा आपण शोध घेत असल्याची टीका आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली उस्मानाबाद जिल्हावासियांची घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं पाटील म्हणाले अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामासाठी तरतूद करण्यात आल्याबद्दल बीड जिल्ह्यातुन समाधान व्यक्त होत आहे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना नव्या जोमानं सुरू केली जाणार असल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे ते काल काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते ही योजना गुंडाळण्यात आलेली नाही आणि गुंडाळली जाणार नाही कोविड काळात तिची गती मंदावली होती असं त्यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात पैठण गंगापूर आणि वैजापूर इथं ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आमदार अंबादास दानवे यांनी मराठवाड्याला मिळणाऱ्या पाण्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला

काल या प्रकरणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार परभणी जिल्ह्यातल्या तीन लातूर जिल्ह्यातल्या दोन तर जालना हिंगोली बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

टी पी सी आर चाचणी करुन घेण्याची सूचना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केली आहे काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गजानन घ्गे यांनी व्यापाऱ्यांची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना नियम तसंच अटींची पूर्तता करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देणार असल्याचं सांगितलं

नियमभंग केल्यास साथ रोग नियंत्रण कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे फौजदारी कारवाई केली जाणार आहे

राज्य महिला आयोगाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते काल झालं मराठवाडा विभागातल्या पीडित महिलांनी आणि अशा महिलांना मदत करण्यास इच्छ्क असलेल्यांनी शून्य दोनशे चाळीस तेवीस पंचवीस पाचशे सत्तर या द्रध्वनी क्रमांकावर किंवा डी आय व्ही डॉट औरंगाबाद जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तथा प्रत्यक्ष संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीनं कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांचं महिला सक्षमीकरण आणि आजची स्त्री या विषयावर व्याख्यान झालं परभणी जिल्ह्यात निवडणूक काळात उत्कृष्ट काम केलेल्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसंच महिला पत्रकारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आलं लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचं पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं

जिल्ह्यात विविध महाविद्यालयं शाळा तसंच सामाजिक संस्थांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले नांदेड इथंही विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिलेल्या महिलांचा जिल्हाधिकारी डॉ विपिन इंटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

रोशन आरा तडवी यांचा विशेष गौरव करण्यात आला नादेडच्या पोद्दार इन्टरनॅशनल हायस्कुलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी श्रभदा उमेश पडवळ आणि तन्वी कैलास इंगोले यांनी टाळेबंदीच्या काळात मोबाईलद्वारे संभाषण करून लिहिलेल्या बियॉण्ड द हील या इंग्रजी रहस्यमय प्स्तकाचं जिल्हाधिकारी डॉ ईटनकर यांनी काल प्रकाशन केल तसंच या मुलींच कौतुक केल उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला

जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्याने लाच मागितली होती लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक कांचन पालवे याना पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली सेवानिवृत्तीनंतरच्या देयकाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यासाठी आरोपीने लाच मागितली होती